मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडू आणि पूददुचेरीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजनही होणार आहे

सात कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी क्रीडा संक्लामधील सिंथेटिक अॅथलेटीक ट्रॅकचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल त्यानंतर पुददुचेरी इथं जवाहरलाल पदव्युतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था जिपमेर इथल्या रक्त संकलन केंद्राचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उपयोग तमिळनाडूसह केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण आणि पुद्दुचेरीला होणार आहे

किसान सन्मान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथं एका कार्यक्रमात या योजनेचा प्रारंभ केला होता

या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे हा क्रमांक लाभार्थी संख्येच्या स्तरावर तर आहेच शिवाय सर्वाधिक लाभार्थीची पाहणी करण्यासाठीही आहे केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते आज या प्रस्काराचं वितरण होणार आहे महाराष्ट्रातल्या प्णे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांनाही यावेळी गौरवण्यात येणार आहे

अशी माहिती राज्याच्या पीएम किसान प्रकल्प अंमलबजावणी पथकाचे प्रमुख विनयकुमार आवटे यांनी काल दिली

अहमदाबादमध्ये मतमोजणी अजूनही सुरू असून तिथेही भाजपा आघाडीवर आहे

जुनागड महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोट निवडण्कीत भाजपा आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर यश मिळवलं आहे महत्वाच्या शहरांमधल्या जोरदार विजयानंतर भाजपानं आज ठिकठिकाणी विजय फेऱ्यांचं आयोजन केलं आहे जयशंकर मानवाधिकाराच्या मुदद्द्यावर अजूनही दहशतवादासह अनेक मोठी आव्हानं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर यांनी म्हटलं आहे

असमानता सशस्त्र संघर्ष याबरोबरच कोरोनाच्या जागतिक साथीच्या रूपानं मानवाधिकारासमोर आव्हानं उभी केली आहेत या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येत काम करण्याबरोबरच विविध संघटनांच्या यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं डॉ एस जयशंकर म्हणाले दहशतवाद ही सध्या अनेक देशांसमोरची मोठी समस्या असून भारत अनेक वर्षापासून दहशतवादाचा सामना करत आहे त्याचवेळी दहशतवादाविरोधात नेहेमीच ठाम भूमिका घेत आला आहे असं सांगून गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतानं दहशतवादाचा सामना करण्याच्या दृष्टीनं आठ सुत्री कृती योजना मंडळी होती सुरक्षा परिषदेनं अन्य सदस्य देशांना एकत्र घेत या कृती योजनेची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचं जयशंकर म्हणाले राष्ट्रपती मोटेरा अहमदाबाद इथल्या मोटेरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडीयमचं उद्घाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आज भारत आणि इंग्लंड संघांदरम्यानचा तिसरा क्रिकेट कसोटी सामना या मैदानात खेळला जाणार आहे हा सामना राष्ट्रपती पाहतील अशी अपेक्षा आहे भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतला हा तिसरा सामना अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे जगातील सर्वात मोठ्या मैदानावरचा हा सामना दिवस रात्रीचा असून दिव्यांची नवी रचना बदलती स्थिती आणि गुलाबी चेंडू यामुळे हा सामना प्रेक्षणीय होण्याची अपेक्षा आहे द्पारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल

जागतिक क्रमवारीत अग्रस्थान राखण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस असणार आहे

राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारी आणि ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणारी ही योजना आहे

कोविड काळात स्थलांतरित मज्रांच्या रोजीरोटीचा प्रश्न स्टावा म्हणून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध करून देणारे पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आलं

लडाख लडाखमध्ये गेले चार दिवस सुरु असलेल्या शीतकालीन महोत्सवाची काल सांगता झाली थंडीच्या दिवसातील पर्यटन आणि साहसी क्रीडाप्रकार यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं लडाखचे नायब राज्यपाल आर

माथ्र यांच्या उपस्थितीत हा सांगता समारंभ पार पडला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही तो रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार